प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने धुवावेत हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

आणि स निर्धारित रकमेपेक्षा अधिक शुल्क घेतल्याप्रकरणी परभणी इथं सिटीस्कॅन सेंटरवर कारवाई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत ही परीक्षा सध्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला राज्यातली कोविड स्थिती लक्षात घेऊन परीक्षेच्या तारखा एमपीएससीकडून नव्यानं घोषित केल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांची सुरक्षा विविध राजकीय पक्षांचं या संदर्भातलं मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमतानं घेण्यात आला आहे

राज्यातल्या सर्व नामांकित खासगी रुग्णालयांचे संचालक आणि तज्ञांशी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला या बैठकीत सहभागी देशमुख यांनी हे निर्देश दिले पुढील तीन किंवा सहा महिन्यांसाठी या निवृत्त डॉक्टर तसंच परिचारिकांच्या सेवा घेता येऊ शकतील त्यामुळे अनुभवी मन्ष्यबळ उपलब्ध होईल असं देशमुख म्हणाले खासगी रुग्णालयांनी या काळात अतिदक्षता कक्षातल्या रुग्णखाटा प्राणवायू सुविधेसह रुग्णखाटा यांचा विस्तार करण्याची सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी केली

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकजूटीने लढा देण्याचं आवाहन यावेळी केलं

राज्यातल्या कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आमचं प्राधान्य असून परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेबाबत निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या पालक शिक्षक विद्यार्थी प्रतिनिधी राजकीय पक्ष तंत्रज्ञानातील दिग्गज आणि अन्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकच्या पर्यायाबात सल्लामसलत सुरु असल्याचंही मंत्री गायकवाड यांनी सांगितलं

पुणे मुंबई सातारा सांगली पनवेल यासारख्या ठिकाणी या मात्रा पुरवण्यात आल्या आहेत राज्याचे लसीकरण अधिकारी डी

पाटील यांनी काल ही माहिती दिली येत्या दोन ते तीन दिवसांसाठी या मात्रा प्रेशा आहेत

नवी मुंबईतली खाजगी आणि महापालिकेची अशी सर्व लसीकरण केंद्रही काल लसीअभावी बंद होती

यूवक कॉंप्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही माहिती दिली

सरकारनं घालून दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करुनच ही रक्तदान शिबीर घेतली जातील असही तांबे या वेळी म्हणाले

नमस्कार मंडळी मी पद्मजा फेणाणी जोगळेकर सध्या करोना पुन्हा फार मोठ्या प्रमाणात फैलावतोय तरी सर्वांनी स्वतची आणि घरच्यांची काळजी घ्या विनाकारण बाहेर फिरु नका इच्छा असूनही कोणाचा कोणाशी भेटण्याचा योग येत नाही तरी आपण आपली आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या कारण जान है तो जहान है घरी रहा सुरक्षित रहा धन्यवाद

राज्यात वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जयंती साजरी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना काल जारी केल्या सकाळी सात ते संध्याकाळी आठ या दरम्यान जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करावी प्रभात फेरी द्चाकी फेरी मिरवणुका काढण्यात येऊ नये बाबासाहेबांच्या प्तळ्याला अथवा प्रतिमेला अभिवादन करतांना एकाचवेळी पाच पेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं आदी सूचना करण्यात आल्या आहेत मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर राज्यपाल मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण द्रदर्शनवरुन करण्यात येणार आहे त्यामुळे अनुयायांनी चैत्यभूमीवर येवू नये त्या ऐवजी घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे

नांदेड इथं प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मुंबईत बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं

या कामात लोकांचा सहभाग आणि आशा कार्यकर्त्यांचे काम बघून केंद्रीय पथकाने त्यांचं तसंच महापालिकेच्या आरोग्य विभागाचं कौतुक केलं या पथकानं शहरातल्या प्रतिबंधित क्षेत्रालाही भेटी दिल्या लसीकरण केंद्रालाही या पथकानं भेट देऊन लसीकरण व्यवस्थेचा आढावा घेतला महानगरपालिकेच्या वॉर रूमचं कामकाज जाणून घेत या पथकानं कामाबद्दल समाधान व्यक्त करत आवश्यक सूचानाही केल्या

शहरातील अन्य कोविड केंद्रांचीही या पथकानं पाहणी केली कोविड केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधत या पथकाने व्यवस्थेचा आढावा घेतला त्यापूर्वी आज सकाळी या पथकाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन चर्चा केली

आरोग्य विभाग तसंच जिल्हा प्रशासकीय यंत्रणेमार्फत केल्या जात असलेल्या नियोजनाचा विष्णुपुरी इथं डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच लोहा इथल्या कोविड केंद्राला भेट देऊन पाहणी केली तर कारेगाव इथं ग्रहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या एका बाधिताची भेट घेवून चौकशी केली

या मध्ये आदित्य बिर्ला रुग्णालय लोकमान्य रुग्णालय आणि पिंपरी इथल्या डी

पाटील रुग्णालयाचा समावेश आहे

एका सिटीस्कॅनसाठी पाच हजार रुपये आकारले जात असल्याचं याबाबतच्या तक्रारीत नमूद आहे जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ

दरम्यान परभणी जिल्ह्यातला रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार रोखून खरेदी विक्रीसाठी नियमावली तयार करुन पारदर्शकता आणावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे संघटनेनं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं

काल त्यांनी या मागणीचं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन तहसीलदारांकडे सादर केलं कोविडचे नियम पाळून सर्व बाजारपेठा सु्रु ठेवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे नाभिक समाजाच्या वतीनं काल तुळजापूरच्या तहसीलदारांना निवेदन सादर करत सर्व नियम पाळून केश कर्तनालयं सुरू ठेवण्याची परवानगी मागितली आहे

कोविडपूर्वी विभागातून दररोज एक लाख दहा हजार प्रवासी रेल्वेतून प्रवास करत सध्या मात्र प्रवासी संख्या दररोज साडे सात हजाराच्या जवळपास आहे सामाजिक माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या गर्दीच्या चित्रफितींवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे

जांभळा शिवारातल्या शेतीमध्ये कृषी विभागाकडून मंजूर झालेल्या विहीरीसाठी ग्रामपंचायत ठराव आणि कुटंब प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक हलगडे यांनं ही लाच मागितली होती

विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती

मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली असून आगीत जखमी वनमजूरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे